दर्मिदिन जीवनात शारिरिक आणि क्रीडा उपक्रमांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि आरोग्यस्वास्थ्य लाभाव हा यामागील उद्दश्व आहाजेवी दिल्ली इथं आज एका विशद्व समारंभात प्रधानमंत्री ही फि ॅडिया चळवळीसाठीची शपथ दघ्यार आहेद्व आपल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी याविषयीची घोषणा कली होती नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय क्रीडा प्रस्कारांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्तावितरण करण्यात यक्रिमे

परिवहन ीणि महामार्ग मंत्रालया तर्फे जारी करण्यात लेल्या परिपत्रकात म्हटलं हे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी सेपूर्ण राज्यभर सतर्कतेचा आारा देण्यात ााला ााहे